पूणे कोल्हापूर सातारा आणि सांगली या जिल्ह्यातली धरणं पूर्ण भरली असून नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आलं आहे यामुळे सर्व नद्यांना पूर आलेला आहे या जिल्ह्यांमधली जवळपास साडे चारशे गावं महापुराच्या वेढ्यात अडकली आहेत त्यांच्या सुटकेसाठी मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरु आहे

अनेक भागातला विद्युत पुरवठा खंडित झाला आहे अत्याधुनिक बोटींसह बचाव पथक मदत कार्य करत आहे

यामुळे आता जम्मू काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले आहेत जम्मू काश्मीर राज्यातल्या काही शहरातली संचारबंदी काल चार तासांसाठी स्थगित केली होती दरम्यान हे कलम रद्द केल्यामुळं पाकिस्ताननं भारताशी असलेले सर्व प्रकारचे व्यापारी संबध तोडण्याची घोषणा केली राजनैतिक संबधही पाकिस्ताननं तोडले असून पाकिस्तानातले भारतीय उच्च्वायुक्त अजय बिसारिया यांना भारतात परत पाठवण्यात आलं आहे काल पाकिस्तानचे पंतप्रधान श्रानखान यांच्या अध्यक्षतेखाली उलामाबाद क्रिं झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला पाकिस्तानचे भारतातले उच्चायुक्तही आता भारतात राहणार नसल्याचं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शहा महमूद कुरेशी यांनी सांगितलं नध्यातल जिक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर एनईएफटीची सुविधा आता चोवीस तास चालू ठेवण्याचा निर्णय भारतीय रिजव्ह बँकेनं जाहीर केला या वर्षीच्या डिसेंबर महिन्यापासून या निर्णयावर अंमलबजावणी होणार आहे बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बँकेचा पतधोरण आढावा काल जाहीर केला त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली

भारत आणि वेस्ट डिज यांच्यातल्या तीन एक दिवसीय सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज होणार आहे भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता हा सामना गुयाना शिं सुरु होईल